देशात सध्या कोरोना ऍक्टिव्ह असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त जास्त आहे

संबंधित राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाचे आरोग्य सचिव या बैठकीला उपस्थित होते

या सर्व जिल्ह्यांमधे जिथे कोरोनाचा सर्वाधिक प्रादूर्भाव आहे त्या त्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रासाठीच्या उपाययोजना कठेर आणि प्रभावीपणे राबवाव्यात चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचा दर पाच टक्क्याच्या खाली राहावा यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी गृह विलगीकरणात असलेल्यांवर देखरेख ठेवावी नवा रुग्ण आढळल्यानंतर त्याला लागलीच रुग्णालयीन उपचार उपलब्ध होतील हे पहावं अशा सूचना राजेश भूषण यांनी दिल्या आहेत कोरोना संसर्गाचा वेग कमी करणं तो रोखणं आणि संसर्गाची साखळी तोडण्याची गरजही त्यांनी या बैठकीत व्यक्त केली

पुणे इथले पत्रकार पांडुरंग रायकर यांच्यावर योग्य उपचार न झाल्यानं कोरोना विषाणू संसर्गामुळे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर पत्रकारांसाठी रूग्णालयात राखीव खाट ठेवण्याची मागणी पुढे आली असून या मागणीनुसार अलिबाग इथल्या जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोना योध्दयांसाठी प्राणवायू आणि कृत्रिम बासोछवासाची व्यवस्था असलेली एक खाट राखीव ठेवण्यात येणार असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांनी आज जाहीर केलं आहे कोरोना आजारावर आपला काढा उपयोगी ठरत असल्याचा दावा करणाऱ्या भुसावळ इथल्या एका युनानी औषध कारखान्यावर काल अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं छापा टाकला यावेळी काढा आणि त्यासाठीची सामुग्री असा एकूण दोन लाखाचा ऐवज त्यांनी जप्त केला

कोरोनाबाबत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पुणे इथं आयोजित केलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते

त्यामुळे राज्यसरकारचा हा प्रस्ताव असल्याचं टोपे यांनी सांगितलं कोरोनाविषयक आरोग्याच्या नियमांकडं जाणीवपूर्वक केलं जाणारं दुर्लक्ष आणि प्राथमिक लक्षण दिसू लागल्यानंतरही चाचणी किंवा उपचार करून घेण्यास दिला जाणारा नकार यामुळं पुणे आणि परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याचं निदर्शनास आलं आहे दिल्लीतून खास पाहणीसाठी पुण्यात आलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकानं हे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे

देशाच्या विविध भागातील मागणी आणि प्रतिक्षा यादीवर रेल्वेचं बारकाईनं लक्ष असून गरजेनुसार योग्य वेळी आणखी गाड्या सुरु केल्या जातील असं रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी सांगितलं परीक्षा किंवा इतर कारणांसाठी राज्य सरकारांकडून विशेष विनंती आली तर आणखी गाड्या सोडल्या जातील असंही त्यांनी सांगितलं

तसंच देवळाली मुजफ्फरपूर ही आठवड्यातून दोनदा धावणारी विशेष किसान रेल्वे गाडी आता आठवड्यातून तीनदा धावेल तसंच सांगोला ते मनमाड ही विशेष किसान रेल्वे गाडी सुद्धा आठवड्यातून दोनदा ऐवजी तीनदा धावेल राज्य सरकारनं सामाईक प्रवेश परिक्षेच्या अर्ज प्रक्रियेला दोन दिवसांची मृदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे यासंदर्भात राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांना कालावधी वाढविण्याचे निर्देशही देण्यात आले आहे

कोरोनासह अनेक अडचणींमुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसह असंख्य विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज भरता आले नव्हते जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा इथल्या एका कूटुंबातल्या तीन मुली काल शहराबाहेरच्या तलावामध्ये वाहून गेल्या त्यापैकी एका मूलीला स्थानिक नागरिकांनी वाचवलं

महाराष्ट्रात मंगळवारपासून सुरू होत असलेल्या अंतिम वर्षाच्या प्रत्यक्ष उपस्थितीतील वैद्यकीय परीक्षेला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध वैद्यकीय शाखांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या नऊ विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेनं अशासकीय प्रशासक मंडळाची नियूक्ती केली आहे बाजार समिती आर्थिक सक्षम नसल्यानं इथं निवडणूक झाली नाही त्यामुळे शासनानं सहाय्यक निबंधकांना प्रशासक म्हणून नियूक्त केलं